लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील काल झालेल्या मतदानाला मतदारांचा चांगला प्रतिसाद

काँग्रेस नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा पक्ष प्रवक्तेपदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यात्वाचा राजीनामा

ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांचं आकाशवाणीसाठी अमूल्य योगदान असल्याचं राज्यपाल विद्यासागर राव यांचं प्रतिपादन

भारतात हन्नुमान जयंती उत्साहात साजरी तर खिस्ती बांधवांनी गुडफ्रायडे निमित्त केलं येशु खिस्ताचं स्मरण लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या टप्प्यात काल राज्यातील दहा मतदारसंघात मतदारांचा चांगला प्रांतसाद ांमळाला

नांदेड लोकस भा मतदार संघात उमरां तालुक्यातल्या बोळसा मतदान कद्रावर मतदान यंत्रामध्ये र्वाबघाड झाल्यामुळे मतदानाला ावलंब झाला हे लक्षात घेत ानवडणूक अधिकाऱ्यांनी या कद्रावरचं मतदान रात्री अकरा वाजेपयत सुरू ठेवलं होतं

या दोन्ही मतदारसंघातला प्रचार रविवारी सायंकाळी थांबेल प्रचाराला जेमतेम दोन अडीच दिवसच शिल्लक असल्यामुळं प्रचार शिगेला पोहोचला आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे स्टार प्रचारक माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू उद्या औरंगाबाद शहरात जाहीर सभा घेणार आहेत काँग्रेस पक्षानं घोषीत केलेल्या न्याय या योजनेसह भाजपच्या धार्मामक मुद्यावर टोका करत मतदारांनी अशा भूलथापांना बळी पडू नये असं आवाहन बसपा अध्यक्ष मायावती यांनी केलं आहे

यावेळी केलेल्या भाषणात मुलायर्मासंह यादव यांनी मतदारांना हो अखेरची र्निवडणूक लढवत असल्याचं सांगितलं काँग्रेस नेत्या प्रियंका चतुवदां यांनी पक्ष प्रवक्तेपदासह पक्षाच्या प्रार्थामक सदस्यत्वाचा राजीनामा ादला आहे पक्षात वाईट वागणूक ामळत असल्याच्या कारणावरून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे आपला राजीनामा त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे सादर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे पक्षातफ र्माहला स्रक्षा सन्मान र्आण साक्षार्मकाणाला प्राधान्य देण्यात येत असताना देखील काहां सादास्यांसोबत अशी वागणूक होत नसल्याचंत्यांनी म्हटलं आहे

जम्मू कश्मीरमधे नियंत्रण रेषेर्पालकडचा व्यापार कद्र सरकारनं आजपासून थांबवला आहे या व्यापारां मागांचा वापर पर्याकस्तानमध्ये असलेल्या बेकायदा संघटनांकडून अवैध शस्त्रं अंमलो पदाथ आर्गण बनावट चलनी नोटा भारतात पाठवण्यासाठी होत असल्याचा अहवाल र्मिळाल्यानंतर सरकारनं हा र्मिणय घेतला

मात्र याचा गैरफायदा घेतला जात असल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला आजपासून प्रारंभ झाला महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांसह आंधप्रदेश गुजरात आणि कर्नाटकातूनही अनेक भाविक या यात्रेत ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात आज पहाटे ज्योतिबाची दरबारी रूपातली बैठी पूजा मांडण्यात आली तर द्रपारी सासण काठ्यांची मिरवणूक सुरू झाली

पालघर जिल्ह्यात डहाणू इथल्या प्रसिद्ध महालक्ष्मीच्या यात्रेलाही आजपासून सुरूवात झाली अमावस्येपर्यंत ही यात्रा चालणार आहे ज्या काळात मनोरंजनांचं साधन फक्त आकाशवाणी होते त्यावेळी र्आमन सयानी यांनी बिनाका गीतमाला या कायक्रमाच्या माध्यमातून मोठा प्रेक्षक वग आकाशवाणीशी जोडला गेला अर्जामन सयानी यांचं हे योगदान आकाशवाणीसाठी अमूल्य असल्याचं राज्यपाल चेन्नामनेनी विदयासागर राव यांनी सांगितलं

बी डी

सयानी यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून देशात तसंच विदेशातही लोकप्रियता र्मिर्ळावली

यावेळी भारतीय र्चव्रपट संग्रहालयाचे संचालक प्रशांत पाठराबे सी बी डी फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप चावरे उपस्थित होते र्रावद्याथ्यानी अभ्यासाबरोबरच क्रीडा आर्राण व्यायाम यावर लक्ष केद्रींत करुन आरोग्यसंपन्न शरोरयष्टी प्राप्त करावी असं राज्यपाल चेन्नामनेनी र्विद्यासागर राव यांनी सांगिगतलं

आज हनुमान जयंती म्हणजे चैत्रपौर्णिमा आजच्या दिवशी दशरथाच्या राण्यांप्रमाणे तपश्चर्या करणाऱ्या हन्रमानाची आई अंजनीनही पायस हा प्रसाद खाल्ला होता आणि तिच्या पोटी मारूतीचा जव्मा झाला होता अशी आख्यायिका आहे तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा करतात आज हनुमानाच्या देवळात सूर्योदयाच्या आधीपासून कीर्तनाला सुरवात करतात त्यानंतर हन्नुमानाच्या मुर्तीची पूजा करतात आणि सर्वांन प्रसाद म्हणून सुंठवडा देतात दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत समाजातील वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी हनुमानाचं जीवन प्रेरणा देतं असं मोदी यांनी टिवटरमधील संदेशात म्हटलं आहे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत आज नागपूरस्थित टेकडी हनुमान मंदिरात देखिल हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे महाप्रसादासाठी उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात सुमारे पाचशे स्वयंपाकी विविध पदार्थ तयार करत आहेत महाप्रसादाला आज सकाळीच सुरवात झाली असून हनुमानभक्तांना प्रसाद वाटण्याचं कामही सुरू झालं आहे हन्रमान जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक रोषणाई केली असून संध्याकाळी मंदिरातूनच शोभायात्रा निघणार आहे आज हन्रुमान जयंतीच्या पावन मुद्रूतावर चंद्रपूर जिल्ह्यात ठिकठिकाणी मिरवणुकी काढण्यात आल्या असून जिल्ह्यातील अनेक मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली तसंच महाप्रसादाचं आयोजनही विविध ठिकाणी करण्यात आलं आहे

खिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणं या दिवशी येशू खिस्ताला क्रॉसवर चढवण्यात आलं याची आठवण ठेवून देशभरातील खिस्ती बांधव हा दिवस शोकदिवस म्हणून पाळतात खिस्ती भाविक लोक चर्चमध्ये जाऊन येशूनं केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आज नागपुरातही खिस्ती बांधवांनी गिरिजाघरांमध्ये जाऊन यानिमित्त प्रार्थना केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येश्र खिस्त यांच्या त्यागाचं स्मरण केलं असून त्यांचा त्याग आणि त्यांची आदर्शमूल्य ही सर्वांसाठी प्रेरणा देत राहतील असं आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात आज संध्याकाळी तूरळक टिकाणी वादळी वाऱ्यासह पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली होती

दरम्यान विदर्भात अन्य ठिकाणी हवामान कोरडं राहणार असून उद्या आणि परवा काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरींनी हजेरी लावण्याची शक्यता आहे

तर दुसऱ्या सामन्यात सर्विसेस संघाचा सामना कर्नाटकासोबत होणार आहे या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाची गाठ येत्या रविवारी अंतिम सामन्यात पंजाब संघाशी होईल या सामन्याचं समालोचन एफ एम रेनबोवर ऐकता येणार आहे